केंद्रीय ग्हमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

बीएसएनएल ही शासकीय यंत्रणा ग्रामीण व द्र्गम भागात चांगली स्विधा देण्यासाठी कटीबद्ध केन्द्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांच प्रतिपादन

जगभरात कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव सुरू झाला त्याला सहा महिने पूर्ण झाले त्यानंतर या साथीच्या सध्याच्या स्थितीचा आढावा संघटनेच्या आपत्कालीन समितीच्या बैठकीत घेण्यात आला

कोरोनाच्या साथीम्ळे अनेक देशांना सामाजिक आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागेल असाही इशारा या निवेदनात दिला आहे

एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांची ही आतापर्यंतची सर्वात जास्त संख्या आहे

राज्यात काल नोंद झालेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त होती

अमरावती जिल्हा कोविड रूग्णालयातील दाखल रूग्णांवर उपचार करताना इतर आवश्यक स्विधाही वेळेत प्रवाव्यात

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे अमित शहा यांनी स्वतः ही माहिती ट्विटकरून दिली आहे अमित शहा यांना कोरोनाची प्राथमिक लक्षने दिसल्या नंतर त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली त्याचा अहवाल सकारात्मक आला असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे माझी प्रकृती ठिक असून मला डॉक्टरांनी रुग्णालयात भरती होण्यास सांगितले आहे तरी मागील काही दिवसांमध्ये माझा संपर्कात आलेल्यांनी स्वतला विलग करून कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी ट्विटमध्ये केले आहे तामिळनाड्चे राज्यपाल बनवारीलाल प्रोहित यांना कोरोंनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असून चेन्नई च्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार स्रू आहेत दरम्यान शतकाचे महानायक अमिताभ बच्चन यांना कोविड चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर रुग्णालयातून स्टी देण्यात आली आहे त्यांनी आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहे द्रसंचार क्षेत्रात प्रगती झाली असून त्यांचा लाभ अजूनही ग्रामीण जनतेला पाहिजे तसा पोहोचलेला नाही बीएसएनएल ही शासकीय यंत्रणा ग्रामीण व द्र्गम भागात चांगली स्विधा देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन केन्द्रीय मानव संसाधन द्रसंचार आणि इलेक्ट्रानिक्समाहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले

यावेळी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी बीएसएनएलचे प्रधान महाप्रबंधक स्निल अग्रवाल यांची प्रम्ख उपस्थिती होती

मी पर्यंत अदान प्रदान केल्या जावू शकतो यामध्ये फायबर ऑपटीक्स केबलचा वापर करण्यात आलेला नसून रेडीओ फ्रिक्वेंशीव्दारे हवेतून डाटा आणि व्हाईस ट्रासफर करण्यात येत आहे

मी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातल्या कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रलंबित महागाई भत्त्याची रक्कम द्यायला प्राधिकारणानं मान्यता दिली आहे प्राधिकरणाच्या काल झालेल्या बैठकीत यासाठी मान्यता दिल्याची माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष ग्लाबराव पाटील यांनी दिली आहे

पालघर जिल्ह्यात कोरोना च्या पार्श्वभूमीवर आरोग्या चा प्रश्न तर उभा ठाकला आहेच परंत् त्यासोबतचं जिल्ह्यात शिक्षण स्विधा पाणीटंचाई रोजगार निर्मिती आणि इतर अनेक प्रश्न महत्वाचे आहेत

पालघर जिल्ह्याच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आणि महसूल दिनानिमित्त जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांच्या मार्फत व्हिडीओ कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते उकड्याने हैराण झालेल्या विदर्भ वासीयांना या आठवड्यात दिलासा मिळणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे येत्या गुरूवारपर्यन्त नागप्रसह विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये बहतांश सर्वच ठिकाणी हलक्या ते माध्यम स्वरूपाची पर्जन्य वृष्टि होणार असल्याचं अंदाज आहे

वाशिम यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये मात्र हलक्या सरी बरसतील तर नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला आणि ब्लढण्यात आज आणि उदया वीजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे या जिल्ह्यांमध्ये व्यवस्थापनाला विशेष जागरूक राहण्यास सांगण्यात आलं आहे संगीतस्र्य केशवराव भोसले यांनी आपल्या कलेतृन सांस्कृतिक क्षेत्रात महत्वाचा ठसा उमटविला त्यांचे हे कार्य तरूण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी सांस्कृतिक परिषदेचा उपक्रम महत्वपूर्ण आहे असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री अँड

संगीतस्र्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेतर्फे ऑनलाईन प्रथम आंतरराष्ट्रीय कला महोत्सवाचा श्भारंभ पालकमंत्री ठाकूर यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी त्या बोलत होत्या

महोत्सवात अभिनेते भारत गणेशप्रे लेखक डॉ संजय सोनवणी डॉ

समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून नॅक म्हणजेच राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेचे संचालक डॉ

शर्मा उपस्थित राहतील समारंभाचे अध्यक्षस्थान विदयापीठाचे कुलगुरु डॉ मुरलीधर चांदेकर भूषवितील विद्यापीठाच्या वर्धापनदिनी विज्ञानशिक्षणसामाजिक तथा अन्य क्षेत्रात अत्लनीय कार्य करणा या कर्तृत्ववंतास राष्ट्रसंत त्कडोजी महाराज जीवनसाधना प्रस्काराने सन्मानित केले जाते

वर्धापन दिन समारंभात राष्ट्रसंतांच्या बहम्खी व्यक्तित्त्वाचा व विचारांचा धांडोळा घेणाऱ्या राष्ट्रसंत त्कडोजी महाराज साहित्यस्गंध या ग्रंथाचेही प्रकाशन करण्यात येईल विद्यापीठाची निर्मिती असलेल्या या ग्रंथात आचार्य हरीभाऊ वेरूळकर डॉ शरद कळणावत डॉ स्भाष सावरकर इत्यादी मान्यवरांच्या सोळा अभ्यासप्र्ण लेखांचा अंतर्भाव आहे

प्रमोद म्नघाटे यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे याच वेळी विदयापीठादवारे मागासवर्गीयांच्या उपयोगासाठी प्रकाशित विदयापीठ मार्गदर्शिकाचेही विमोचन होईल